सर्व कर आणि अधिभार यामध्ये समाविष्ट असतील असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं त्या आज गोव्यात पणजी इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या एक एप्रिलपासून सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षापासूनच हे नवीन दर लागू होत असल्याचं त्यांनी सांगितलं

या निर्णयामुळे सरकारचा सुमारे दीड लाख कोटी रुपयांचा महसूल बूडणार आहे मात्र उद्योग क्षेत्रातली वाढ तसंच ग्रंतवणुकीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या निर्णयाचं स्वागत केलं अर्थव्यवस्थेसाठी हे एक सकारात्मक पाऊल असल्याचं ते म्हणाले

या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली असून चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे हे रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं याचिकाकर्त्या मातांच्या वकील इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयाला सांगितलं

पाच सदस्यांच्या घटनापीठानं या प्रकरणाची सुनावणी अठरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता दररोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत या प्रकरणाची सुनावणी चालणार आहे

त्याअंतर्गत लाभार्थ्यांना तीन हप्त्यात पाच हजार रुपयांची मदत दिली जाते आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत लाभार्थ्यांना दिली असल्याचं महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे

मृतांमध्ये एक बालक तसंच एका गर्भवतीचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचं नाव होतं त्यामुळे काही दिवसांपूर्वी इमारतीतल्या रहिवाशांना तिथून हलवण्यात आलं होतं त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही

सचखंड गुरूव्दारा परिसरात या यात्रेदरम्यान आज सकाळी शबद कीर्तन झालं

सप्टेंबर महिन्यात या गाडीला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे या गाडीला चार डब्बे वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे

यामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे